विधानसभा निवडणुकाही जाहीर

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय गोखले आज वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांची भेट धेणार

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

निवडणुकीच्या घोषणेसोबतच संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली आहे

तर जम्मू काश्मीरमध्ये पाच टप्प्यात मतदान होणार आहे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश ओदिशा आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचीही निवडणूक आयोगानं घोषणा केली या लोकसभा निवडणुकीत सगळ्या मतदान केंद्रांवर ब्रैक्ट्रॉनिक मतदान यंत्रासेबत व्हीव्हीपर्टअर्थात मतदानाची पोच मिळण्याची सोय असेल पोचपवती पडताळणीची सुविधा सध्या प्रत्येक मतदार संघातल्या एका केंद्रावर उपलब्ध आहे ती वाढवण्याबाबत भारतीय सांख्यिकी संस्थेचा अहवाल मिळाल्यानंतर ठरवू असं अरोरा यांनी सांगितलं

ईव्हीएम यंत्रावर सर्व उमेदवारांची छायाचित्रं असतील निवडणुकीसाठी सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या त्राति केल्या जाणार आहेत त्याचप्रमाणे आचारसंहितेच्या उल्लंघनाची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल घेतली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितलं

एस गिल यांचा या समितीत समावेश आहे राज्यातल्या परिस्थितीचा अभ्यास करुन ही समिती आपला अहवाल देईल आयोग राज्यातल्या परिस्थितीवर नियमित नजर ठेवून आहे या अहवालानुसार राज्यात विधानसभा निवडणूका घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असं निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काल सांगीतलं तमिळनाडूमध्य ज़त्ताधारी अण्णा द्रमुक आणि अभिनस्त विजयकांत यांच्या नस्तुक्वाखालच्या डीएमडीक प्रा पक्षांमध्य क्राल जागावाटप करार झाला आगामी लोकसभा निवडणुकांसाठी डीएमडीक्ला चार जागा लढवता यसील मुख्यमंत्री पळणीस्वामी तसंच उपमुख्यमंत्री पन्नीरसल्विम आणि विजयकांत यांच्यात झालल्वा दीर्घ वाटाघाटींनंतर हा तोडगा निघाला

महाराष्ट्रातून शिवशाहीर बाबासाहह्य पुरंदरव्रांना पद्यविभूषण नाट्यकर्मी वामन केंद्रे सामाजिक कार्यकर्ते दांपत्य डॉ

अभिनेते प्रभुदेवा संगीतकार शंकर महादेवन् यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं दिवंगत अभिनत्त्विदरखान यांना पद्मश्री पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला उर्वरित गौरवमूर्तींना यस्वी शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातल्या सोहळ्यात पुरस्कार दिल जिातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंह आणि अरुण जेटली हे केंद्रीय मंत्री सोहळ्याला उपस्थित होते जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात त्राल उपविभागाच्या पिंगलीश धिं झालखिं चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल ग्रा दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहा प्रटना स्थळावरुन शख आणि दारुगोळ्याचा साठा जप्त करण्यात आला आहा ग्रा भागातली टेरनटीसद्य काही काळ खंडित करण्यात आली होती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय गोखले आजपासून अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांची भेट घेतील या भेटीत द्विपक्षीय विभागीय आणि जागतिक घडामोडींवर चर्चा होईल परराष्ट्र राजनत्तिक बाबींचे सहायक परराष्ट्र सचिव डेविड हेल तसंच शस्वांस्व नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा सहायक परराष्ट्र सचित एन्ड्र्या थॉम्प्सन अमेरिकन कॉंग्रेस तसंच व्यवस्थापनातल्या अनेक महत्वांच्या व्यक्तींची ते भेट घेतील आणि संरक्षणविषयक धोरणात्मक बाबींवर चर्चा करतील असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितलं मालदीव आणि भारत यांच्यातलं नवीन व्हिसा करार धोरण आजपासून प्रत्यक्षात लागू झालं आहा झामुळ झारतात शिक्षण व्यापार आणि वैद्यकीय उपचारांसाठी यस्ति चिछणा या मालदीवच्या नागरीकाना भारतात व्हिसाशिवाय प्रवधीमिळू शकले

काश्मीर मधला फुटीरतावादी नस्ति मीरवाईज उमर फारुक आणि सय्यद गिलानीचा मुलगा नसीन गिलानी या दोघांना आज राष्ट्रीय तपास यंत्रणच्या दिल्ली डेल्या मुख्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे दहशतवादी कारवायांना निधी पुरवल्याबद्दल त्यांची चौकशी होणार आहे

नद्येमीला जात असलेल्या श्रियोपियन एअरलाईन्सच्या विमान अपघातातल्या मृतांमध्ये चार भारतीयांचा समावेश आहे असं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं योपिया ल्या वकिलातीनं दिलेल्या माहितीनुसार वक्तपनाग भास्कर वधीहनसिन अन्नगेश नूकवरपु मनीषा आणि शिखा गर्ग अशी चौघांची नावं असून त्यापक्षी शिखा गर्ग पर्यावरण मंत्रालयाच्या सल्लागार होत्या त्या नदीशी धिं एनईपीच्या बस्कीत भाग घेण्यासाठी जात होत्या मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी म्हटलं आहे